याप्रश्री कोणत्याही त्रयस्थाच्या मध्यस्थीची शक्यता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणक्रिटीळून लावली आह क्रोन्ही दक्षवर्चेतून सर्व प्रश्न सोडवू शकतात असं त्यांनी स्पष्ट केलं

दोन्ही नेत्यांमधे विविध मुद्यांवर चर्चा झाली भारत आणि पाकिस्तान यांच्यातले प्रश्न द्विपक्षीय असून त्याबाबत त्विर कोणत्याही देशाला कष्ट देण्याची आपली उंछा नाही हे मोदी यांचं मत आपल्याना मान्य असल्याचं ट्रम्प यांनी बातमीदारांना सांगितलं आपला तीन देशांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री मोदी आज पहाटे नवी दिल्लीला परतले

सिंधूनं या स्पर्धेत अंतिम सामन्यात जपानच्या नोझोमी ओकुहरावर एकतर्फी विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं होतं

साईप्रणितनं कांस्यपदक पटकावलं होतं